केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं थोड्या वेळापूर्वी ही माहिती दिली केंद्र सरकारी कर्मचा यांसाठी ही दिवाळीची भेट असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंधरावड्यापेक्षा कमी काळ उरला असल्यानं मतदारापर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे पण समोर कोणी दिसत नसल्यामुळे मजाच येत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसची खिल्ली उडवली आहे धुळे जिल्ह्यात नेर या गावी आज त्यांची पहिली प्रचार सभा झाली मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसवर जोरदार टीका केली निवडणूक संपली की हे दोन्ही पक्षही पूर्ण संपतील असं ते म्हणाले महाआघाडीच्या जाहिरनाम्याचीही त्यांनी खिल्ली उडवली ज्यांना काहीही द्यायचं नसतं ते अशी काहीही आश्वासनं देतात त्यांच्या आश्वासनांमध्ये फक्त प्रत्येकाला एक एक ताजमहाल बांधून देवू हेच काय ते आश्वासन राहून गेलं असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील मुख्यमंत्र्यांनी मांडला या सभेनंतर मुख्यमंत्री शिरपूर कडे रवाना झाले त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यातल्या नागरिकांना परिवर्तन हवं आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते आज अकोला इथं जाहीर सभेत बोलत होते शेतक यांची परिस्थिती बिकट असून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं ते म्हणाले

राज्यातल्या कापड गिरण्या बंद झाल्या असून आघाडी सरकारच्या काळात उभे राहिलेले कारखाने युती सरकारच्या काळात बंद पडल्याची टीका यांनी यावेळी केली सांगली इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर फक्त आंदोलनाचे गुन्हे दाखल असताना चुकीच्या पद्धतीनं हद्दपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत असा आरोप माजी खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे ते सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते निवडणुकीच्या प्रचारातून कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यासाठी सरकार डाव खेळत आहे असा दावा करून दंगलीचे आणि अन्य गुन्हे दाखल असूनही भाजपाच्या नेत्यांवर हद्दपारीच्या नोटिसा का बजावल्या नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला नांदेड जिल्ह्याच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे जेछ नेते आणि नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर शिवबंधन बांधले चाभरेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे हदगाव आणि हदगाव शेजारच्या मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल अस राजकीय तत्ज्ञ सांगत आहेत चाभरेकर यांनी हदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केली होता तो परत घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायदा करावा अशी मागणी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते हिंदूत्वाच्या समान मुद्यावर शिवसेनेनं भाजपाशी यूती केली आहे असं त्यांनी सांगितलं

नाशिक इथं गांधीनगर परिसरातल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन केंद्राचा ध्वज प्रदान सोहळा आणि रुद्रनाद या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या दौ यावर नाशिकमध्ये येत आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे राष्ट्रपतींच्या दौ यानिमित्तं गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरून रंगीत तालीम शासकीय विश्रामगृह ते तोफखाना छावणी पर्यंतच्या मार्गावरच्या नियोजनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला द्सरा सामना उद्या प्ण्यात सुरू होईल